भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना सुरु चीनमधल्या भारतीयांना घेऊन येणारं दुसरं विमान आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोचलं

दरम्यान भारतात केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्याचं पी टी आय च्या वृत्तात म्हटलं आहे या रुग्णावर केरळमधल्याच रुग्णालयात विशेष विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे हा रुग्ण अलिकडेच चीनमधून भारतात परतला होता दरम्यान फिलिपीन्समध्ये कोरोना विषाणूनं बाधित एक रुग्ण आज दगावला चीनशिवाय इतर देशांमधला कोरोना विषाणुनं दगावलेला हा पहिला रुग्ण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे दगावलेला रुग्ण मुळचा चीनमधल्या वूहान शहरातला नागरिक होता या रुग्णाला तो फिलिपीन्समध्ये येण्याआधीच कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन तसंच कॅबिनेट सचिवांनी काल नवी दिल्लीत कोरना विषाणू रोखण्याच्यादृष्टीनं केलेल्या तयारीची आढावा बैठक घेतली

मालदिवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचे आभार मानले आहेत

भारत आणि मालदिवमध्ये दीर्घकाळापासून विशेष मैत्रीपूर्ण संबंध आहेत मालदिवी नागरिकांना योग्य वेळी चीनमधून बाहेर काढल्यामुळे आपातकालिन परिस्थितीमध्ये भारतच मालदिवच्या नागरिकांच्या मदतीला धावून येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत असल्याचं माले मधील भारतीय दुतावासानं म्हटलं आहे सुदूढ आणि निरामय आरोग्याकरता युवावर्गानं बैठी जीनवशैली कटाक्षानं टाळून नियमित शारिरीक व्यायाम करणं आवश्यक आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे कर्नाटकात हुबळी इथं योग्गुरु बाबा रामदेव यांच्या पंतजली योगपाठानं आयोजित केलेल्या योगशिबीरात सहभागी झाल्यानंतर ते आज बोलत होते आपल्या देशाला लाभलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या उर्जेचा लाभ मिळवण्यासाठी युवावर्ग खऱ्या अर्थानं सुदूढ असायला हवा असं ते म्हणाले फिट इंडिया मोहिम नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी आणि योगाभ्यासाला दिनचयेंत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं त्यांनी सांगितलं असंसर्गजन्य रोग हे युवावर्गाची शक्ती हिरावून घेतात मात्र जीवनशैलीत बदल करुन त्यांना आळा घालणं आपल्या हातात आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले योगाभ्यास हा आपल्या देशाचा वारसा असून ती भारतानं जगाला दिलेली देणगी आहे योगाचा प्रसार करण्यात बाबा रामदेव करत असलेले प्रयत्न गौरवास्पद आहेत असंही ते म्हणाले राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए नं काश्मिरातल्या काही ठिकाणी आज छापे टाकले पोलिस उपअधीक्षक दविंदर सिंगलाझालेली अटक आणि त्याचे दहशतवादी संघटनांशी असलेले कथित संबंध प्रकरणी हे छापेटाकण्यात आले सुत्रांनी आकाशवाणीच्या वार्ताहराला दिलेल्या माहितीनुसार हिज्बुलमुजाहिदीनचा दहशतवादी अदिल पाला दविंदर सिंग यांच्यासोबत अटक करण्यात आलेला दहशत वादीरफी अहमदच्या घरावर छापे टाकण्यात आले सर्वसामान्य नागरिकांच्या प्रामुख्याने मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्गाच्या हातात सरकारला पैसा ठेवायचा आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या सरकारला आयकराची प्रक्रिया सोपी करायची आहे आणि परतावे भरणाऱ्यांचे प्रमाणही वाढवायचे आहे करदात्यांना आदर मिळावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे त्याचाच एक भाग म्हणून करदात्यांची सनद सादर केल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या क्रयशक्ती वाढावी खासगी गुंतवणुकीला चालना मिळावी आणि सार्वजनिक खर्च वाढावा यासाठी वित्तीय तुटीच्या उद्दिष्टामध्ये अर्धा टक्क्याची शिथिलता आणल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं महसुली उत्पन्नावर आणखी दबाव टाकता येणार नाही त्यामुळे एफआरबीएमचे उल्लंघन न करता हा निर्णय घेण्यात आल्याचे सीतारामन म्हणाल्या कंपनी करातली कपात नव्या कंपन्यांना मिळालेले लाभ वाढीव जीएसटी संकलन यामुळे अधिकाधिक महसुल गोळा होईल यामुळे तसेच सुधारित निर्गुतवणुकीमुळे देखील पुढच्या वर्षी वित्तीय तुट कमी करण्यात मदत होईल असेही अर्थमंत्र्यांनी सांगितलं रोखे बाजाराला भक्कम करण्यासाठी पहिल्यांदाच देशात महत्त्वपूर्ण आणि ठोस सुधारणांचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले केंद्रीय अर्थसंकल्प गुंतवणूक कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला चालना देईल असा विश्वास व्यक्त करत उद्योग जगतानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे या अर्थसंकल्पात उद्योगाला अनुकूल अनेक योजना असल्याचं वाणिज्य आणि व्यापार महासंघाचे महासंघालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे हा अर्थसंकल्प म्हणजे वैयक्तिक पातळीसह उद्योग आणि राष्ट्राला सक्षम करण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे असं फिक्कीनं म्हटलं आहे प्राप्तिकरात कपात झाल्यानं करदात्यांना दिलासा मिळाल्याचं फिक्कीच्या अध्यक्ष संगिता रेड्डी यांनी सांगितलं आहे तर हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उभारी देईल असा विश्वास असोचेमचे उपाध्यक्ष विनीत अगरवाल यांनी म्हटलं आहे प्राप्तिकरात कपात केल्यानं जनतेच्या हातात अधिक पैसा येईल असं ते म्हणाले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी किसान रेल ची निर्मिती करण्याकरता साचेबद्ध रीतीनं कार्य सुरु आहे असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे किसान रेल ची व्याप्ती संपूर्ण देशभर करावी या हेतुनं नियोजन सुरु असल्याचं रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी आज वार्ताहारांशी बोलताना सांगितलं निर्भया प्रकरणातल्या दोषींच्या फाशी संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे दोषींच्या फाशीला दिलेल्या स्थगितीला आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारने न्यायालयात सादर केली आहे याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही दोषी आणि तिहार कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे मध्यपूर्व आशियायी देशांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेला प्रस्ताव अरब लीगनं फेटाळून लावला आहे आखाती देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची कैरो इथं बैठक झाली या बैठकीनंतर लीगनं निवेदन प्रसिद्ध करून ट्रम्प यांच्या प्रस्तावात पॅलेस्टिनी नागरिकांचे मूलभूत हक्क आणि आकांक्षांना स्थान दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे

विविध राजनैतिक अधिकारी दुबईतले वरीष्ठ अधिकारी विविध मोहीमांशी संबंधित संरक्षण अधिकारी तसंच दुबईस्थित भारतीय समुदाय आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींना यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे स्नेहभेटीवर असलेल्या आयसीजीएस समुद्र पेहेरेदार या गस्त नौकेनं आधी कतारला भेट दिली आहे

समुद्र पेहेरेदार हे जहाज प्रदुषणावर नियंत्रण करणारे जहाज आहे

भारत आणि न्यूझीलंड्यांच्यातल्या पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना माऊंगनुई इथं सुरु आहे आज नाणेफेक जिंकून भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला